रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या वागीर पाणब्डीचं मुंबईत जलावतरण

कोविडमधून बाहेर पडत असताना रोजगाराला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना राबवण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत नव्या पात्र कर्मचाऱ्यांना आगामी दोन वर्ष सबसीडी देण्यात येईल

केंद्रसरकारनं दहा महत्वाच्या क्षेत्रांमधे उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरं जाताना मदत होणार आहे कालच या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे

भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या वागीर पाणबुडीचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मुंबईत जलावतरण केलं या कार्यक्रमाला पश्चिम नौदलाचे प्रमुख वाईस एडमिरल आर

पंडित उपस्थित होते ही पाणबुजी एक वर्षाच्या आत कार्यान्वीत होईल असं सांगितलं

प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ सालीम अली यांची जयंती आज राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरी होत आहे देशभरात पक्ष्यांचं योग्य सर्वेक्षण करणारे सालीम अली हे पहिले भारतीय होके केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सालीम अली यांचं स्मरण करत राष्ट्रीय पक्षी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पक्षांच्या एकंदरच जगण्यावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत सालीम अली यांना नेहमीच चिंता वाटत असे आणि चीडही येत असे एकदा आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते सलिम अली यांच्या कार्याविषयी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ दीपक आपटे यांनी सांगितलं वक्फ बोर्डाच्या जमीनी किंवा मालमत्ता खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दरानं भाड्यानं देण्याच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीनं राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागानं महत्वाची पावलं उचलली आहेत

यामुळे संबंधित ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून या रकमेचा वापर ट्रस्टमार्फत मुस्लिम समाजातल्या मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी केला जाणार आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली सुधारित भाडेकराला मान्यता देण्यासाठीचा शासन निर्णय जारी केला असल्याचंही मलिक यांनी सांगितलं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कोरोनाचं गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित पर्यावरणयुक्त आणि प्रद्षणमुक्त वातावरणात साजरी करावी असे आवाहन त्यांनी केलं आहे दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब आणि उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतलं तर ही दिवाळी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक होईल असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूनं कोश्यारी यांनी आज राजभवनातल्या सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले आणि बांबूपासून तयार केलेले पर्यावरण स्नेही आकाश कंदील भेट दिले बिहारमधे नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितिश कुमार दिवाळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु झाली आहे असं पक्षाचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी सांगितलं पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी नितिश कुमार यांनी चर्चा केली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांशीही चर्चा सुरु आहे असं ते म्हणाले हिंदूस्थानी आवामा मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी यांनी आज त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह नितिश कुमार यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र दिलं मात्र आपण स्वतः मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं मांझी यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं त्याआधी विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी यांनीही नितिश कुमार यांची भेट घेतली या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले आहेत राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष तसंच काँप्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बरिका सुरु आहेत या सर्वांच्या एकत्र बर्रक्कीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महाआघाडीचे नेते म्हणून निवड झाली

मुंबई शेअर बाजारात गेले आठ सत्रं सुरु असलेल्या तेजीला आज लगाम बसला

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय प्रस्कार जाहीर झाला आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन प्रशासन सामाजिक एकात्मता विज्ञान तंत्रज्ञान ग्रामीण विकास आर्थिक सामाजिक विकास मराठी साहित्य संस्कृती कला क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले मानवलोक संस्थेचे कार्यवाह आणि सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या वतीनं जल योद्धा या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं आहे त्याबद्दल लोहिया यांनी आपली प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केली भारतीय टपाल बँकेनं हयातीचा दाखला घरपोच द्यायला सुरुवात केली आहे

हे प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी आता टपाल बँकेची मदत होणार आहे

पोस्ट विभागाकडे जे पेन्शनर मागणी करतील त्या पेन्शनरांच्या घरी जाऊन पोस्टमन त्यांचा हयातीचा दाखला आधार कार्ड आणि बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने जागेवरच तयार करणार आहेत त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात किंवा एरवीही वयोवृद्ध सेवानिवृत्त धारकांना त्याचा लाभ होणार आहे

कुडाळ इथं बजाज राईस मिलमार्फतही थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी केला जाणार आहे

कोरोनाच्या संकटामुळे यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प विलंबानं मंजुर झाला मात्र शहराच्या विकासासाठी भारतीय जनपा पार्टी कटीबध्द आहे आर्थिक संकट असलं तरी विकासाची कामं न थांबता सुरु आहेत असं महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितलं या महासभेत सत्ताधारी भाजपासह विविध पक्षांचे नगरसेवक बह्संख्येनं उपस्थित होते

गोंदिया जिल्ह्यातला जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला पोलिसांनी अटक केली आहे

गेल्या अनेक वर्षापासून तो फरार होता छत्तीसगढ राज्यातल्या सुकमा जिल्ह्यात तो असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गोंदिया पोलिसांनी छत्तीसगढ पोलिसांच्या सहाय्यानं या त्याला अटक केली पालघर जिल्ह्यातल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा

सावे ग्रंथालयानं ग्रंथ आपल्या दारी ही अभिनव योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या निवडक गावात इच्छुक वाचक प्रेमींना सर्व प्रकारची प्रस्तकं निःशुल्क वाचनासाठी उपलब्ध करुन दिली जात आहेत